या अब्जावधी डॉलर्सच्या कराराबाबतचा निर्णय प्रक्रियेविषयी शंका घेण्याचं काही कारण दिसत नाही असं सरन्यायाधीश न्या रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठांन म्हटलं आहे कोणाही व्यक्ती किंवा खाजगी कंपनीच्या फायदयासाठी हा निर्णय झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचंही पीठानं म्हटलं आहे देशाला लढाऊ विमानांची गरज आहे या विमानांच्या खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही विमानांच्या किमतींची तुलना करण्याचं न्यायालयाचं काम नाही असंही पीठानं म्हटलं आहे खरेदी प्रक्रियेत सहभागी असणा या दोन्ही भागीदारांनी सर्व मुद्दे स्पष्ट केले आहेत

तेव्हा कोणीही याबद्दल प्रश्न उपस्थित केले नाहीत याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं राफेल खरेदी व्यवहार मुद्यावरुन झालेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं लोकसभेत आज कामकाज सुरु होताच राफेल प्रकरणी संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी करत काँप्रेसचे सदस्य सभागृहाच्या मध्यभागी जमा झाले त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत भाजपा सदस्यांनी काँप्रेस या प्रश्नी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला काँप्रिसचे अध्यक्ष् राहल गांधी राफेल व्यवहाराबाबत सरकारवर बिनबुडाचे आरोप केले आहेत त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असं संसदेचे कामकाज मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले अण्णा दुप्रकचे सदस्य कावेरी नदीवरच्या धरणप्रश्री तेलगूदेसमचे सदस्य आंध्रप्रदेशाला वित्तीय लाभ देण्याच्या मुद्यावरुन गदारोळ करत होते त्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज आधी दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेत भाजपा सदस्यानी राफेल व्यवहार प्रकरणी काँग्रेस आणि राहल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या विरोधात घोषणाबाजी केली प्रश्नोत्तराचा तास स्थगित करुन संरक्षणव्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परवानगी मागितली तर काँग्रेसचे सदस्य राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याच्या मागणीवर अडून राहीले म्हणून कावेरी प्रश्री दुम्रुक आणि अण्णा दुम्रकच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे उपाध्यक्ष हरबंश यांना सभागृहाचं कामकाज आधी साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं महाराष्ट्रातल्या दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीनं मदत मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली राज्याच्या या मागणीवर तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं व्यवसाय सुलभता निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रानं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे या भेटीत राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती तसंच त्यावर राज्य सरकारनं विविध पातळ्यांवर केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना दिली या भेटीदरम्यान धारावी प्नर्विकासासाठी रेल्वेची जमीन प्राप्त करण्याबाबतही चर्चा झाली प्रधानमंत्र्यांनी या दोन्ही विषयांबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत नाशिक जिल्ह्याच्या विकासाकरता इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता महत्वाची भूमिका बजावणार आहे यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आणि इस्रो यांच्यात आज करार होणार आहे नाशिक लोकसभा मतदार संघात विकासाचं योग्य नियोजन करता यावं यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी इसरोकडे प्रस्ताव मांडला होता

दोन वेगवेगळ्या पक्षांच्या सत्ताकाळात त्यांनी राज्याचं मुख्य सचीवपद सांभाळलं

बाराव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात विचारवंत आणि सूफी साहित्याचे अभ्यासक डॉ अलीम वकील यांची निवड झाली आहे येत्या चार ते सहा जानेवारी दरम्यान पुण्यात हे संमेलन होणार आहे